प्रधानमंत्री पदाची सूत्रं दूस यांदा स्वीकारल्यानंतर मन की बात चा हा दूसरा अंक आहे गेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री लोकशाहीचं महत्त्व या विषयावर बोलले होते आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी आणि डी डी न्यूजच्या यूट्युब वाहिनीवरुनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिक शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यात येईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये दिली नाशिक मध्ये आरोग्य विषयक आढावा बैठक घेतल्यानंतर आज सकाळी ते बोलत होते साथीचे आजार टाळण्यासाठी संवेदनशील आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर द्यावा असंही त्यांनी सांगितलं नव्या बांधकामांच्या ठिकाणी डास निर्मिती होत असेल तर विकासकांवर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी ते म्हणाले नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तर नाशिक महापालिकेतील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्र तातडीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट्रन तसंच शासनाच्या महाभरती कार्यक्रमात आरोग्य विभागातील रिक्त पदं भरली जातील असंही शिंदे यांनी सांगितलं पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटून ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास लोणी काळभोर धिं ही दुर्घटना घडली रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात रद्द करण्यात आलेला नाणार श्विला तेलशुद्धीकरण प्रकल्प पून्हा त्याच जागी व्हावा यासाठी आज रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला नाणार आणि परिसरातल्या गावांसह रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यातले नागरिक तसंच विविध जाती समूह व्यापारी आणि सामाजिक संस्था त्यामध्ये सहभागी झाल्या रत्नागिरीच्या मारुती मंदिर ब्रून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला मोर्चाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं शांततेत निघालेल्या या मोर्चाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच आहे

या भूकंपात होणत्याही प्रकारची हानी झालेली नाही अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली सकाळी सवा नऊच्या सुमाराला हे धक्के जाणवले हे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली

लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत जाहीर झाला आहे

पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन प्रस्कार जाहीर झाला आहे

ब्लढाणा जिल्ह्यातल्या शेगांवचा विकास आराखडा शासन राबवित आहे शहरातील रस्ते परीक्रमा मार्ग स्काय वाक आदी कामे प्रगतीपथावर आहेत त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेला सिंदखेड राजा परीसर लोणार सरोवर तसंच संत चोखामेळा जन्मस्थान विकास आराखडा जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केला आहे

या पीकांचे पंचनामे करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन डॉ विड्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना काल सादर करण्यात आलं

जिल्ह्यात जामखेड संगमनेर अहमदनगर तालुका या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या